पाऊस अजूनही महाराष्ट्राचा पिच्छा सोडण्याची चिन्हं नाहीत ठाकरे सोलापर अतिवृष्टी आणि पूर्यस्त शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय लवकरच घेवू असं अश्वासन मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी काल सोलापूरात दिलं परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री सोलापूर दौऱ्यावर आले होते सरकार मदत करेलच पण अतिवृष्टीचा धोका अद्याप टळलेला नाही त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी असा सल्ला त्यांनी यावेळी दिला मुख्यमंत्र्यांनी काल अक्कलकोट तालुक्यातील अनेक गावांना भेटी देवून शेतकऱ्यांशी संवाद साधला त्यानंतर सोलापूरात अधिकाऱ्यांची बैठक धेवून परिस्थितीचा आढावा घेतला

राज्यातील अनेक जिल्ह्यांना पुराचा फटका बसला आहे तसंच शेतकऱ्यांच मोठं नुकसान झालं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही द्रध्वनीवरून पूर परिस्थिती बाबत विचारणा केली आणि गरज पडली तर केंद्र शासन आपल्याला मदत करण्यास तयार असल्याचं सांगितलं असं ठाकरे नंतर वार्ताहरांशी बोलताना म्हणाले पवार तळजापर उस्मानावाद अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं अतोनात नुकसान झालं असून पिक विमा निकषात दुरुस्ती करण्याची गरज आहे असं मत राष्ट्रवादी काँप्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी काल तुळजापूर इथं वार्ताहर परिषदेत व्यक्त केलं अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीसाठी महाराष्ट्राला कर्ज काढण्याशिवाय पर्याय नाही असं ते म्हणाले या जलसंकटातून शेतकऱ्यांना बाहेर काढण हे राज्यासमोरील आव्हान असून त्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचं पवार यांनी यावेळी सांगितलं फडणवीस राज्य सरकार नाकर्ते असून विविध पातळ्यांवर अपयशी ठरले आहे अशा सरकारचा बचाव करणं एवढं एकमेव काम शरद पवारांना उरलं आहे अशी टीका माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे ते काल तुळजाप्र इथं आयोजित वार्ताहर परिषदेत बोलत होते महाराष्ट्रातील शेतकऱ्याला टोलवाटोलवी नको आहे राज्य सरकार काय करणार आहे हे स्पष्टपणे सांगावं असं आवाहन त्यांनी यावेळी सत्ताधाऱ्यांना उद्देशून केलं

पंचनामे लवकर पूर्ण करण्याबरोबरच जिल्ह्यातील किती शेतकऱ्यांची एकंदर किती जमीन विमा संरक्षणाखाली येते त्याची माहिती तयार करावी असे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले

शेतकऱ्याना जास्त मदत मिळावी यासाठी केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठवणार असल्याच त्यांनी यावेळी शेतकर्यांनशी संवाद साधताना सांगितलं सामंत सिंधर्ल्य सिंधूद्र्गमध्येही काल जिल्ह्याचे संपर्कमंत्री उदय सामंत यांनी पावसामुळे जिल्ह्यात झालेल्या नुकसानीबाबत आढावा बैठक घेतली

अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी काल सोलापुरात केली

दिंडोरी तालुक्यातील वणी इथंही आठ हजार शंभर रूपये असा कमाल भाव मिळाला आहे पावसामुळे झालेलं नुकसान तसंच आता हॉटेल सुरू झाल्यामुळे वाढलेली कांद्याची मागणी अशा अनेक कारणांमुळे कांद्याचे भाव वाढल्याचं बाजारपेठेतील जाणकारांनी सांगितलं आयष्यमान सहकार केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री पुरूषोत्तम रूपाला यांनी काल आयुष्मान सहकार ही विशेष योजना जाहीर केली या योजनेचं वैशिष्ट्य म्हणजे ग्रामीण भागात सहकाराच्या माध्यमातून ही योजना राबवण्यात येणार आहे देशामध्ये पायाभूत आरोग्य सुविधा निर्माण करण्यासाठी ही नवीन योजना अतिशय महत्वपूर्ण भूमिका बजावू शकेल असा विधास रुपाला यांनी व्यक्त केला राष्ट्रीय सहकार विकास महामंडळ अर्थात एनसीडीसी या वित्तीय संस्थेच्या माध्यमातून आयुष्मान सहकार योजना राबवण्यात येणार आहे

आयुष्मान सहकार योजना निधीमुळे सहकारी रूग्णालयांना वैद्यकीय तसंच आयुष शिक्षण घेण्यासाठी मदत मिळणार आहे तसंच कोणतीही सहकारी संस्था आरोग्य निगडित उपक्रम राबवण्यासाठी आपल्या कायदेशीर तरत्दींमध्ये सुधारणा करून एनसीडीसीकडून निधी घेवू शकणार आहे पंतप्रधान कमी खर्चात उच्च दर्जाची औषधं निर्माण करणारा देश अशी भारताची जगात ओळख आहे

आगामी काळात जगाच्या आरोग्यसुविधा निर्मितीच्या केंद्रस्थानी भारत असेल असा विधास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल व्यक्त केला

जगातील इतर देशांच्या तुलनेत हा दर अत्यंत कमी असल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे

भारत सरकारतर्फे अर्थ मंत्रालयातील सचिव कुमार खरे यांनी स्वाक्षरी केली या प्रकल्पामुळे राज्यातल्या ग्रामीण भागाचा शहरी भागाशी संपर्क चांगला होईल आणि रोजगाराच्या संधी वाढतील तसंच दोन्ही भागातील आर्थिक दरी कमी होईल असं खरे यावेळी म्हणाले

सांस्कृतिक कार्य विभागानं याबाबत न्कताच शासन निर्णय जारी केला आहे मुख्यमंत्री उद्घव ठाकरे हे या समितीचे अध्यक्ष तर उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपाध्यक्ष असतील सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख सांस्कृतिक कार्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड़ावकर सांस्कृतिक कार्य सचिव आणि सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक हे या समितीत शासकीय सदस्य म्हणून काम पाहतील शास्त्रज्ञ डॉ अनिल काकोडकर सामाजिक कार्यकर्ते डॉ प्रकाश आमटे उद्योजक बाबा कल्याणी क्रिकेटपट् संदिप पाटील आणि अभिनेते दिलीप प्रभावळकर अशासकीय सदस्य म्हणून या समितीत असणार आहेत साहित्य राज्याला समर्थ विवेकी आणि सक्षम असं साहित्य आणि संस्कृती मंडळ तसंच विश्र्वकोश मंडळ उपलब्ध करून द्यावं अशी विनंती महाराष्ट्र सांस्कृतिक आघाडीचे संयोजक आणि अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे पूर्वाध्यक्ष डॉ श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी मुख्यमंत्री उद्घव ठाकरे आणि मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांना पत्र लिहून केली आहे आपण मराठी भाषा साहित्य संस्कृतीचे प्रस्कर्ते आहात तरी आपल्या कार्यकाळात आणि महाराष्ट्र राज्य निर्मितीच्या ह्या हीरक महोत्सवी वर्षात या मंडळाला प्रदीर्घ काळ अध्यक्ष न लाभणं आणि मंडळाची पूनर्रचना स्थगित ठेवली जाणं राज्याच्या हिताचं नाही असंही जोशी यांनी या पत्रात म्हटलं आहे

पावसाची परिस्थिती विद्यापीठ सेवकांचा संप प्रश्नसंच देताना प्राध्यापकांनी केलेल्या तांत्रिक चुका मोबाईल नेटवर्कमधील अडचणी या सर्व आव्हानांना यशस्वीपणे सामोरे जात अंतिम वर्ष परीक्षा घेतल्या जात आहेत कोणत्याही तांत्रिक कारणाने विद्यार्थ्याची परीक्षा होऊ शकली नाही तर त्याचं फेरनियोजन करून त्यांना परीक्षा देता येईल असं विद्यापीठानं पुन्हा एकदा स्पष्ट केलं आहे रेल्वे सणासुदीमुळे प्रवाशांची होणारी गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेनं मुंबई गोरखपूर पुणे निजामुद्दीन पुणे मडगाव आणि नागपूर मडगाव दरम्यान पूजा उत्सव विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे या गाड्यांसाठी आरक्षण आजपासूनच सुरू होईल केवळ आरक्षण असलेल्या प्रवाशांनाच या विशेष गाड्यांमधून प्रवास करण्याची परवानगी देण्यात येईल

प्रवास करताना प्रवाशांना मास्क वापरणे निर्जंतुकीकरण करणे सुरक्षित अंतर राखणे या नियमांचं पालन करावं लागणार आहे हवामान राज्याला जोरदार तडाखा देणारा पाऊस घेऊन आलेला कमी दाबाचा पट्टा अरबी समुद्रात दुर निघून गेला असला तरी पावसानं अजून निरोप घेतलेला नाही कालही पश्चिम महाराष्ट्रात अनेक ठिकाणी कोकण आणि मराठवाङ्यात काही ठिकाणी तर विदर्भात तुरळक ठिकाणी एखाद दुसरी जोरदार सर हजेरी लावून गेलीच आज तर पश्चिम महाराष्ट्रासह कोकण आणि मराठवाङ्यातही अनेक ठिकाणी पावसाची शक्यता असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे तुरळक ठिकाणी जोरदार सरी अपेक्षित आहेत

कोरोना विरुद्धचा हा लढा आपल्याला जिंकायचा आहे म्हणूनच मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विधासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार